पावसाने पेरण्यांची लगबग पंतप्रधान मुख्यमंत्री बैठक भारत शांतीप्रिय देश आहे मात्र देशाच्या एकता आणि अखंडतेला बाधा आणण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्यांना सडेतोड उत्तर देऊ असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिला

देशाच्या एक एक इंच जमिनीचं रक्षण करताना कोणतीही तडजोड करणार नाही नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं भारत आणि चीन सीमेदरम्यान गलवान खेऱ्यातील आपल्या शूर जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ दिलं जाणार नाही अस ते म्हणाले या बैठकीदरम्यान शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सर्वांनी दोन मिनीट मौन पाळल दरम्यान भारत चीनसीमेवर संघर्षाच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी उद्या शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे अँटेरिओ गटारेज दोन्ही देशांदरम्यान प्रत्यक्ष ताबा रेषेवरील घडामोडींवर आपण लक्ष ठेवून आहोत दोनही बाजूंनी संयम बाळगून या प्रशाचं निरसन करावं असं सांगत संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटेरिओ गुटारेज यांनी चिंता व्यक्त केली आहे

आपल्या जवानांनी अतिशय खडतर परिस्थितीत देशाच्या सीमेचं रक्षण केलं या शहीद जवानांचा देशाला अभिमान आहे अशा शब्दात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या जवानांना आदरांजली वाहिली जयशंकर नरवणे भारत आणि चीन दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांवर गलवान खोऱ्यातील चीननं केलेल्या हल्ल्याचे विपरीत परिणाम होतील असा इशारा परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी दिला जयशंकर यांनी काल चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी दूरध्वनीवरुन चर्चा करून सोमवारी घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला सध्याच्या परिस्थितीचं निराकरण करण्यासाठी चीननं योग्य ती पावलं लवकरांत लवकर उचलावी असंही एस जयशंकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं या चकमकींतील शहीदांना सेनादलातील सर्व अधिकाऱ्यांच्या वतीनं लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी आदरांजली वाहिली निषेध गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्याचा काल राज्यात अनेक ठिकाणी निषेध करण्यात आला अहमदनगर इथं शिवसेनेच्या वतीनं चीनी वस्तूंची तोडफोड करून निषेध व्यक्त करण्यात आला परभणीमध्येही संतप्त युवकांनी एकत्र येवून चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रतीकात्मक प्तळ्याचे दहन केले

कोरोना संदर्भात केंद्र सरकारनं वेळेवर घेतलेले निर्णय नागरिकांनी त्याला दिलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे या साथीला प्रतिबंध घालण्यास मोठी मदत झाली असल्याचं ते म्हणाले

रुग्णांची संख्या जास्त असलेल्या भागांतील नागरिकांच्या मनातील भीती कमी करावी चाचण्यांची संख्या तसंच आरोग्य सेतू एपचा वापर वाढवावा जेणेकरुन बाधित रुग्णाना तातडीनं उपचार दिले जातील कोविड व्यतिरिक्त इतर आजारांच्या उपचारासाठी टेलिमेडीसीन सुविधेचा वापर केला जावा खासगी डक्टर्स खेळाडू तसंच इतर सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन समाजातील सर्व व्यवहार पुर्ववत होण्याच्या दृष्टीनं पुढे यावं असा सल्लाही पंतप्रधानांनी दिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित होते राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राबवल्या जात असलेल्या उपाययोजनांचं प्रभावी सादरीकरण यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं काही औषधांच्या उपचार पद्धतीला त्वरित मान्यता मिळावी शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून तातडीने कर्जपुरवठा करण्यासाठी निर्देश द्यावेत तसंच परीक्षांसाठी देशभर एकच सूत्र हवं अशा काही मागण्याही ठाकरे यांनी केल्या

द्रदर्शन तसंच डीडी वाहिनीच्या सर्व डिजीटल माध्यमांतून या संदेशाचं प्रसारण होईल त्यानंतर सात वाजल्यापासून मोरारजी देसाई योग संस्थेच्या वतीन योग दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे घरातून योग कुटूंबासमवेत योग अशी यावर्षीच्या योग दिवसाची संकल्पना आहे

या नुकसानाचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असून नुकसानग्रस्तांना गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या मदतीपेक्षा आणखी वाढीव मदत देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा त्यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध विभागांचे मंत्री अधिकारी यावेळी उपस्थित होते संकट कितीही गंभीर असलं तरी सरकार जनतेसोबत आहे कोकणातील फळबागा वाचवण्यासाठी निश्वित धोरण लवकरच आखण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली पथक रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीविषयी बारकाईनं नोंदी घ्याव्यात अशा सूचना केंद्रीय पथकानं काल रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना केल्या वादळाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी रमेशक्मार गंटा यांच्या अध्यक्षतेखालच्या सहा जणांच्या पथकानं काल मंडणगड आणि दापोली तालुक्याला भेट दिली नुकसानाबाबतची संख्यात्मक माहिती देताना लहान सहान गोष्टींचीही बारकाईने नोंद घ्यावी कृषी मत्स्य महसूल महावितरण अशा सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या झालेल्या नुकसानाची बारकाईनं नोंद घेऊन अहवाल तयार करावा अशा सूचना केंद्रीय पथकानं यावेळी केल्या

मात्र कोरोनाची परिस्थिती अजूनही आटोक्यात न आल्यामुळे या निवडणूका पुन्हा तीन महिन्यांपर्यत पुढे ढकलण्यात आल्या आहेत उपसरपंच राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबर आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात येणार आहे

मात्र आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील श्री विड्ठल आणि रुक्मिणी मातेचं आता घरबसल्या ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे

कोरोना टाळेबंदीमुळं राज्यातील सर्व देवस्थान भाविकांसाठी बंद असली तरी आता अवघ्या वारकरी सांप्रदायाचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्रायाचं आणि रुक्मिणी मातेचं घरबसल्या ऑनलाईन दर्शन घेणं सहज शक्य होणार आहे मंदिर समितीनेच आपल्या संकेतस्थळावरुन भाविकांसाठी ही व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे विठ्रायाच्या दर्शनाबरोबरच महापूजा धूपारती शेजारती यासारखे नित्योपचार सुद्धा त्यावरून घरबसल्या पाहता येणार आहेत आषाढीच्या निमित्तानं होणारी पांडुरंगाची महापूजा देखील भाविकांना या माध्यमातूनच प्रत्यक्ष अनुभवता येणार असल्यानं भाविकांनी सध्याच्या बंदीच्या काळात पंढरपुरात येण्याचा प्रयत्न करून स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालू नये असं कळकळीचे आवाहन मंदिर समितीनं केलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन विनायक सोमणी नीरा निर्मिती आदिवासी बांधवांना स्वयंरोजगाराचं साधन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं खादी आणि ग्रामोद्योग महामंडळानं पालघर जिल्ह्यात एक प्रकल्प सुरू केला आहे याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून ताडाच्या झाडापासून नीरा बनवली जातेच पण या पेयाला शीतपेय म्हणून ओळख मिळवून देण आणि नीरेपासून गुळ निर्मिती करून इथल्या स्थानिक कारागिरांना स्वयंरोजगाराचं साधन मिळवून देण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जात आहे नीरेपासून कँडी मिल्क चॉकलेट आईसक्रीम यासह इतर पारंपारिक मिठाई बनवून त्यातूनही चांगलं उत्पन्न मिळू शकतं

तसंच यासाठी लागणाऱ्या मोठ्या कढया साचे शेगड्या आणि कु हाडी वगैरे साहित्यही या कारागिरांना देण्यात आलं आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी मंजुषा गायधनी पुणे राज्यसेवा पर्व परिक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत

नीट अपडेट वैद्यकीय आणि दंतवैदक प्रवेशासाठी असलेली प्रवेशपरीक्षा पुढे ढकलण्याबाबत कोणतीही नवीन अधिसूचना जारी केली नसल्याचा खुलासा पत्र सुचना कार्यालयाकडून काल करण्यात आला ही परीक्षा ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचं वृत्त समाजमाध्यमांध्ये पसरवलं जात आहे

पुरवानगी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सेतू केंद्र आणि महा ई सेवा केंद्र सुरु करण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काही अटींवर परवानगी दिली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्चपासून ही केंद्र बंद होती

कोल्हापूर सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील या बैठकीत वडनेरे समितीच्या अहवालावरही चर्चा होणार असल्यानं या समितीचे सदस्यही बैठकीस उपस्थित असतील उजनी राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसानं पेरण्यांची लगबग सुरु झाली आहे गेल्या दोन दिवसातील पावसाने उजनी धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे गेल्या वर्षी हे धरण क्षमतेपेक्षाही जास्त भरल्यामुळे ऐन उन्हाळ्यातही शेतीसाठी पाणी देता आलं होतं यंदाही चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याची अपेक्षा जिल्ह्यातले शेतकरी व्यक्त करत आहेत पाऊस सिंधुदूर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे पावसामुळे जिल्ह्यातल्या कर्ली तेरेखोल गड या नद्या दुथडी भरून वाहत आहेत शेतीच्या कामाला वेग आला आहे रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे जिल्ह्यातल्या बहुतेक सर्व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून चांगला पाऊस सुरू झाला असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे परंपरागत पेरणीला फाटा देत अमरावती लगत असलेल्या कामुंजा गावातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून उत्पन्नवाढीसाठी बीबीएफ या पेरणी पद्धतीचा अवलंब करून पेरणीला सुरुवात केली आहे याच पद्धतीनं पेरणी करण्यासाठीचे प्रशिक्षण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येत आहे धुळे शहरासह जिल्ह्यातील चारही तालुक्यात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी सुरु केली आहे रेल्वे नियम न्याययंत्रणेवरील कामाचं अतिरिक्त ओझं कमी करण्याच्या दृष्टीनं रेल्वेतर्फे काही महत्वपूर्ण पावलं उचलली जाणार आहेत त्याअंतर्गत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यापुढं तुरुंगात जाण्याऐवजी केवळ दंडाची शिक्षा होऊ शकते याशिवाय रेल्वेत भीक मागणे हा देखील आता गुन्हा मानला जाणार नाही

ठाकर कोरोना संकटकाळात ज्याप्रमाणे कोरोना योध्यांना ध्यानधारणेचे प्रशिक्षण दिले जात आहे तसेच कार्यक्रम शेतकऱ्यांसाठीही आयोजित करण्याचा मनोदय महिला आणि बालविकास मंत्री एड यशोमती ठाक्र यांनी काल अमरावती व्यक्त केला मस्ती की पाठशाला उपक्रमाचे प्रशिक्षक शिवाजीराव कुचे यांनी सकारात्मक उर्जा जागविणाऱ्या विविध बाबींचं प्रशिक्षण कृषि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलं त्यात ठाकूर उपस्थित होत्या शाळा महाविद्यालयीन परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये येणारा तणाव नैराश्य आत्महत्यांच्या घटना पालकांची स्थिती लक्षात घेऊन हा उपक्रम विविध ठिकाणी राबविण्यात आला हुवामान कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार वृष्टि होऊ शकते आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार